पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या भूतान दौऱ्यावर असून ते नुकतेच थिंपू इथल्या पारो विमानतळावर पोहचले आहेत यावेळी भूतानचे पंतप्रधान डॉ लोटाय त्शेरिंग यांनी त्यांचं स्वागत केलं यावेळी भूतानचे अनेक वरिष्ठ मंत्री आणि उच्चाधिकारीही उपस्थित होते भारतातून दौऱ्यावर रवाना होताना पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या पदाच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच भूतानच्या दौऱ्यावर जाणं यावरून भारत भूतानला किती महत्व देतं ते दिसत असल्याचं म्हटलं आहे

सरकारी कार्यालयं यापूर्वीच कार्यरत झाली असून सोमवारपासून प्रत्येक विभागनिहाय शाळा देखील सुरू करण्यात येतील असंही ते म्हणाले तसंच त्यांनी खोऱ्यातल्या नागरिकांनी या काळात शांतता पाळल्याबद्दल नागरिकांचे आभार मानले आहेत

सरकारनं केवळ सावधगिरीचा उपाय म्हणून या भागांमध्ये बंधने टाकली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं

सुरक्षा परिषदेतल्या बहृतांशी सदस्यांनी भारताला पाठिंबा दर्शवल्यानं पाकिस्तानसह चीन देखील तोंडघशी पडला आहे या बैठकीनंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना भारताचे युनोमधले कायमस्वरुपी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी ही माहिती दिली पाकिस्तानच्या आग्रहाखातर चीननं विनंती केल्यानंतर सुरक्षा परिषदेची ही बैठक बोलावण्यात आली होती

तसंच या बैठकीमध्ये अकबरुद्दीन यांनी पाकिस्तान भारताच्या अंतर्गत बाबीमध्ये विनाकारण ढवळाढवळ करत असल्याची टीकाही केली तसंच पाकिस्तान भारतात जिहादच्या नावाखाली दहशतवाद पसरवत असल्याचंही त्यांनी सदस्य राष्ट्रांना सांगितलं

गेले काही दिवस रद्द केलेल्या महालक्ष्मी सह्याद्री आणि कोयना एक्सप्रेस गाड्या आजपासून धावू लागतील सांगली जिल्ह्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीचा तपशीलही हळूहळू कळू लागला आहे

आज सकाळी घडलेल्या या दुर्घटनेत आणखी एक तरुण बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे मूळचे कर्नाटकातल्या ह्बळीचे रहिवासी असलेले हे पर्यटक सध्या कोल्हापूरच्या कसबा बावडा इथं राहत होते त्यांच्यासोबत असलेल्या आणखी चार पर्यटकांना स्थानिक सुरक्षा रक्षक आणि जीवरक्षकांनी वाचवलं आहे

काल पासून नवीन वेळापत्रक अंमलात आणलं जात आहे या आधी नांदेड शहराला सहा दिवसा आड पाणी प्रवठा केला जात होता

अग्निशामक दलाच्या पथकाच्या एक तासाच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली